काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेऊन येत्या शनिवारपासून सुरू होत असलेल्या कोविड लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर राज्याचा आरोग्य विभाग तसंच कृती दलाच्या बैठकीत म्ख्यमंत्री बोलत होते राज्यभर लस वाटपाची प्रक्रिया वाहतूक तसंच लस योग्य त्या तापमानात ठेवली जाईल याची दक्षता घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली बर्ड फ्ल्यूसंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी काल आढावा बैठक घेतली याबाबत अफवा किंवा चुकीची माहिती पसरू नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य तसंच वस्तनिष्ठ माहिती द्यावी माणसांमध्ये या रोगाचं संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचं कारण नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लगेचच राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना बर्ड फ्ल संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश देत याची गांभीर्याने अमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या

हे तिन्ही कावळे बर्ड फ्ल्यू बाधित असल्याचं या अहवालात नमूद आहे त्यामुळे या परिसरातल्या दहा किलोमीटर परिघातल्या आठ गावात कोंबड्यांच्या खरेदी विक्री तसंच वाहतुकीस बंदी घालण्यात आली असल्याचं जिल्हाधिकारी राहल रेखावार यांनी कळवलं आहे

हा आजार माणसांमध्ये पसरण्याची भीती नाही तरी मृत पक्षी हाताळू नयेत असं मुगळीकर यांनी सांगितलं आहे

आता ज्या ठिकाणी अशा घटना घडतील त्यासाठी लोकांनी ते पक्षी डिस्पोजल स्वतच न करता किंवा त्या पक्ष्यांना हात न लावता प्रशासनाला ताबडतोब माहिती द्यावी जेणेकरुन प्रशासन त्याठिकाणी ताबडतोब जाईल त्याचे सँपल घेतले जातील आणि योग्य ती कारवाई प्रशासनाकडून करण्यात येईल सेलू तालुक्यातील कुपटा इथंही चारशे कोंबड्या दगावल्या आहेत त्याचेही नमुने प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही मात्र बर्ड फ्ल्यू ने कोंबड्या दगावलेल्या मुरूंबा गावात स्वच्छता तसंच निर्जंतुकीकरण केलं जात आहे मेलेल्या कोंबड्या नष्ट करण्यासाठी मार्गदर्शक सूचनान्सार उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली

या क्षेत्रात जिवंत तसंच मृत कोंबड्यांच्या खरेदी विक्री तसंच वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे जिल्हयातील शेतकरी किंवा क्क्कटपालकांना अचानक मोठया प्रमाणात पक्षाची होणारी मरत्क आढळल्यास नजीकच्या पश्वैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा असं आवाहन लातूरच्या जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्तांनी एका पत्रकाव्दारे केलं आहे पश्रपालकांनी जनावरांचे गोठे गटारे तसंच पक्ष्यांचा वावर असलेली ठिकाणं वेळोवेळी निर्जंतुक करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे

विपिन ईटनकर यांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झालेला नाही याबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे

आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्वीट करून ही माहिती दिली

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या एका कोविड बाधिताचा समावेश आहे

हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळून आला नाही

या अपघातात त्यांच्या पत्नी विजया आणि सहायक दीपक यांचा मृत्यू झाला

नाईक यांना उपचारासाठी गोवा इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

त्यांच्या पार्थिव देहावर आज रत्नागिरी जिल्ह्यात काडवली इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी औसा इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

बाराव्या राष्ट्रीय य्वक महोत्सवाला आजपासून संसद भवनात सुरुवात होत आहे युवा नवभारताचा उत्साह ही या वेळच्या युवक महोत्सवाची संकल्पना आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडे दहा वाजता दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाला संबोधित करणार आहेत

काल दिल्लीत या संदर्भात बैठक झाल्यावर ते बोलत होते या याचिकेत महान्यायवादी यांना वादी करण्यात आलं आहे त्यामुळे आता केंद्र सरकारला या विषयावर आपली भूमिका मांडावी लागणार असल्याचं चव्हाण म्हणाले महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणा तमिळनाडू आदी राज्यांचा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्व न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आरक्षणाचा हा विषय समान असल्याने सर्व राज्यांची एक भूमिका असल्यास हा विषय व्यवस्थितपणे हाताळला जावू शकतो यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली

ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते चव्हाण यांनी काल दिल्लीत मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीला महत्त्वाच्या अनेक लोकांना डावललं अनेक याचिकाकर्त्यांच्या वकिलांनाही या बैठकीला बोलावलं नाही फक्त आजूबाजूच्या काँग्रेसच्या लोकांना घेऊन बैठकीचा फार्स उभा केल्याचा आरोप मेटे यांनी केला मराठा आरक्षण प्रकरणी विधीज्ञ हरीष साळवे तसंच विधीज्ञ विनीत नाईक यांना शासनाने वकील म्हणून नेमावं अशी मागणीही आमदार मेटे यांनी केली आहे

प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली एक लाख रूपये सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असं या प्रस्काराचं स्वरूप आहे

औरंगाबाद इथं जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी इथं म़द आणि जलसंधारण रोजगार हमी योजना आणि आमची माणसे या दोन दिवसीय बुद्धीमंथन कार्यशाळेचे उद्घाटन गडाख यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला सक्षम समद्ध करण्यासाठी रोजगार निर्मितीवर प्राधान्याने भर देण्यात येत असून या योजनेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं भूमरे यांनी सांगितलं

टी

या यंत्रणेमुळे प्रवाशांना धावत्या बसचं नेमकं ठिकाण मोबाईलवर कळणार असल्याची माहिती हिंगोलीचे सहायक कार्यशाळा अधीक्षक सिद्धार्थ आझादे यांनी दिली एस टी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीटीएस हे नवीन एप तयार केलं असून रेल्वे विभागाप्रमाणे एस टी बसची माहिती प्रवाशांना या अॅपवर उपलब्ध होणार आहे काही दिवसांतच एस टी महामंडळाच्या धावत्या बस या अॅपवर ट्रॅक करता येणार असल्याचं आझादे यांनी सांगितलं

ते काल लातूर इथं झालेल्या बैठकीत बोलत होते

हा हस्तक्षेप कायमस्वरूपी थांबवला तर शेतकरी संघटना केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा प्रचार तसंच प्रसार करेल असं घनवट यांनी नमूद केलं

कंकनवाडी यांनी व्यक्त केलं आहे